मालती यांनी व्यक्त केलं

यावेळी देशभरातून आलेल्या विचारवंतांनी गांधी विचाराच्या प्रासंगिकतेवर चिंतन केलं

राम प्रकाश दविवेदी यांनी विचार मांडले या राष्ट्रीय रिसंवादाचा समारो उद्या होईल या समारो ीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा क्मार रत्नम राहतील

अध्यक्षस्थानी महा ौर नंदा जिचकार राहतील

विधानसभा निवडण्कीच्या तोंडावर अनेक जणांनी क्षांतर केलं असलं तरी भाज सेनेत त्यांना उमेदवारी मिळणार नाही त्याम्ळं उमेदवारी जाहीर होई र्यंत मोठ्या राजकीय घडामोडी घडतील आणि उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर कोण कोणत्या क्षात आहे कळेल असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित वार यांनी व्यक्त केलं

रंत् विधानसभेची निवडणूक ही देशाची नसून राज्याची आहे सर्वच प्रश्नांवर राज्य सरकार अ यशी ठरलं आहे मंत्री संवेदनशील विषयांवर ोरकट णा करीत आहे त्याम्ळं जनतेनं विचार करून काँग्रेस राष्ट्रवादीला संधी द्यावी असं आवाहन देखील अजित वार यांनी केलं अमरावती जिल्ह्यात यंदाच्या शावसाळ्यात महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं जीवित आणि वित्तहानी झाली या नैसर्गिक आप्तीमध्ये आता र्यंत नागरिक मरण शावले तर नागरिक जखमी झाले आहेत

आकाशवाणीसोबत बोलतांना अमरित ाल सिंह या जाबच्या खेळाडूंनी सांगितलं की स्लम सॉकरम्ळे आम्हाला विदेशात क्रीडानै ण्य दाखवण्याची संधी मिळाली आहे